शेतकऱ्यांच्या नावे लिहिलेल्या पत्रात तोमर यांनी अशा खरेदी केंद्रांची संख्या वाढवत असल्याचं सांगितलं आहे गेल्या काही दिवसांत अनेक राज्यांच्या शेतकरी संघटनांनी आपली भेट घेऊन कृषी सुधारणांचं स्वागत केलं असल्याचंही तोमर यांनी म्हटलं आहे हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून यामुळे भारतीय कृषी क्षेत्रांत नवा अध्याय लिहीला जाईल तसंच शेतकरी स्वतंत्र आणि सक्षम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास याद्वारे कुठलाही भेदभाव न करता आपल्या सरकारची वाटचाल सुरु असल्याचं त्यांनी या पत्रांत नमूद केलं आहे एकीकडे या नव्या कायद्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होतो आहे तर दुसरीकडे कायद्यांबाबतचे गैरसमज पसरवले जात आहेत ते दुर करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत असंही कृषीमंत्री तोमर यांनी पत्रांत म्हटलं आहे

यामुळे जीवित किंवा मालमत्तेचं न्कसान झाल्याचं वृत्त नाही कापूस उत्पादक शेतकरी कापसावर पडणाऱ्या गुलाबी बोंडअळी आणि बोंडसड अळीसारख्या रोगांमुळे अनेकदा अडचणीत येतो या रोगांमुळे शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्रषी विद्यापीठ क्रषी संशोधन केंद्र यांनी विशेष लक्ष देऊन संशोधन करावे अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केल्या विधानभवनात कापूस बियाणेसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते मराठवाडा विदर्भ या भागात कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं कापसावर गुलाबी बोंड अळीसारखे रोग पडल्यास शेतकरी अडचणीत येतात त्यामुळे भौगोलिक परिस्थिती आणि हवामान आधारित कापूस पीक पद्धतीचा अभ्यास करुन कृषी विद्यापीठानं याचा प्रादर्भाव रोखण्यासाठी संशोधन करावं आणि विशिष्ट कालमर्यादेत उपाययोजना सुचवाव्यात असं ते म्हणाले गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा बियाणांच्या तक्रारीसंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निर्देशही पटोले यांनी यावेळी दिले

जसप्रित बुमराहनं दोन गडी बाद केले